अमरिकेतिल्या वस्ति मास्टर्स टर्विस स्पर्धेतलं भारताचं आव्हान संप्रृष्टात जागतिक समुदायानं दहशतवादाविरोधात तात्काळ प्रत्यक्ष आणि शाक्षत कृती करण्याची गरज आहा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह तुर्कस्तानच अध्यक्ष रस्ता तय्यप एर्दोगान यांच्याशी त्यांनी काल दूरध्वनीवर चर्चा कळी जागतिक शांतता आणि सुरक्षस्ती भक्सावणारी दहशतवाद ही मोठी समस्या आहा असं त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्याविषयी एर्दोगान यांनी शोक व्यक्त कलि

प्रधानमंत्र्यांनी अब्धाबीच जिजपुत्र शख मोहम्मद बिन झायद्द अल नाहयान यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा कली भारत आणि अबूधाबी यांच्या दरम्यान वाढत असलस्वा द्विपक्षीय सहकार्याबद्दल दोन्ही दक्षीच्या नस्यांनी आनंद व्यक्त कली सौदी अरक्षिपाचप्रसाष्ट्र सचिव आदिल बिन अहमद अल झुबध्यांनी काल नवी दिल्लीत मोदी यांची भट्टघक्तीी दहशतवादाविरोधात भारतानं पुकारलखा लढ्याला सौदी अरबियाचा पाठिंबा आहा व्याबद्दल मोदी यांनी आभार व्यक्त कलि पाकिस्ताननं आपली भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरु दस्ति नयतिसंच दहशतवादी पाळमुळं उखडून टाकण्यासाठी ठोस कृती करावी यावर भारत आणि अमश्कित्व एकमत झालं आहा भारताच पिराष्ट्र सचिव विजय गोखल झाणि अमश्कित्व जिचिव मायकल पॅम्पिओ यांच्यात काल वॉशिंग्टनमध्य झालखा बस्कीत या संदर्भात चर्चा झाली

सद्यस्थितीत मिरवाईज यांच्या सुरक्षात्री धोका असल्यानं त्यांनी दिल्लीपर्यंत प्रवास करणं योग्य नाही म्हणून त्यांची चौकशी श्रीनगरमध्यक्रिरावी असं मिरवाईज यांचक्रिकील एजाज अहमद धर यांनी सांगितलं ज्यातीहिंदी वृत्तनिवडिका विनोद कश्यप यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

लोकसभा निवडणुकीचं वळिपत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोर्डीनी वा घटामोर्डीनी आह आजपाच्या जाहीरनामा समितीची नवी दिल्ली धिं काल बर्क्क झाली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हा चित्रा बर्क्कीच्या अध्यक्षस्थानी होत अंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यादखील या बक्कीला उपस्थित होत्या विविध सामाजिक राजकीय आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित विषयांसाठी अनक्त उपसमित्या स्थापन करण्याचा निर्णय या बस्कीत झाला अगामी निवडणुकीसाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी काँग्रस्तिया कार्यकारी समितीची आज गुतरातमध्य शिधीनगर िके बळूक होणार आहा पुंजाब एकता पार्टी बसपा लोक उसाफ पार्टी पंजाब मंच भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि रिव्हाल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ डिया यांच्या पंजाब लोकशाही आघाडीनं काल सात उमेद्वारांच्या नावं जाहीर कली तमिळनाडूतल्या ए

ए

क्रळमधल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या न्तूर्वाखालच्या डाव्या लोकशाही आघाडीनं प्रत्यक्ष तसंच समाजमाध्यमांवरच्या प्रचाराला सुरुवात कल्ली आह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं याआधीच आपलउमद्वार घोषीत कल्लआहत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमद्वारांची नावं लवकरच ठरवली जातील असं बीजु जनता दलाच ऊध्यक्ष आणि ओदिशाच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलं आह अध्यालयात सत्ताधारी मध्यालय लोकशाही आघाडीनं राज्यातल्या दोन्ही जागांसाठी उमध्यार जाहीर क्लिओही ब्रख्मिट करारात कायद्धीररित्या बंधनकारक असबिदल करायला ब्रिटिश सरकारनं सहमती दर्शवली आह फान्समधसिट्रॉसवर्ग ब्रिटनच्या प्रधानमंत्री थस्ती मञ्जाणि यूरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांमधञ्जालखा चर्चेत ही सहमती झाली मञ्जांचज्ञवळचसहकारी आणि संसद सदस्य डक्रिड लिडिंगटन यांनी संसदक्षिसांगितलं की मध्रांनी यूरोपीय संघातून बाहर प्रांडण्याच्या करार आणि राजकीय घोषणच्या कागदपत्रात दुरुस्त्या करुन घसिया आहेत त्यामुळक्रिता ब्रश्विट कराराच्या बाजून मतदान करण्यात काही अडचण असू नया विश्विट करारावर आज पुन्हा ब्रिटिश संसद मतदान होणार आह गस्खा रविवारी अपघात झालखा थिओपियन विमानाचा कॉकपिट व्हॉ जि रक्तिर्डर काल सापडला थिओपियाच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर हाज्ञाहीर करण्यात आलं

या दोन अपघातांमुळखि जातीच्या विमानांच्या सुरक्षिततक्रियी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आह शिईग कंपनीला या समस्याती निगडित सुधारणा करण्याच आदघादिलज्ञातील असं अमरिकेच्या हवाई वाहतूक अधिका यानं सांगितलं

सर्वियाचा जोकोव्हिक आणि ठेलीचा फॅबिओ फोम्निनी या जोडीनं बोपण्णा आणि डर्मिसच्या जोडीचा सरळ सप्तिध्यठराभव कला प्रज्ञधीगुणध्विन हा एकमधीखळीडू पुरुष एक्सीत भारताचं प्रतिनिधीत्व करत होता